ही मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे पुढील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या महापौर तसंच उप महापौरांच्या निवडण्का तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी जिल्हा कार्यालयातून तीन कोटी पासष्ट लाख सत्तावन्न हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली यंत्रमाग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणं उद्योगांना कुशल मन्ष्यबळाचा प्रवठा करण्यासाठी केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेला स्ट्राईव्ह हा प्रकल्प राज्यात राबवणं निवडणूक लढवण्यास इच्छूक व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणं विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य आणि उद्योजकता विकास तसंच क्षमता वृद्धिंगत योजनांचं एकस्त्रीकरण करणं आदी निर्णयांनाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

मुंबई काँग्रेसनंही आपल्या सर्व नेत्यांना एक महिन्याचं वेतन या निधीत देण्याचं आवाहन केलं आहे

राज्यातल्या पूरस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काल मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते विरोधी पक्षांच्या रेट्याम्ळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकची हवाई पाहणी केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

येडीयुरप्पा यांच्यासमवेत सांगली आणि कोल्हापूरचीही हवाई पाहणी केली असा आरोप त्यांनी केला शहा यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री का नव्हते असा प्रश्न उपस्थित केला

प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली त्यांनी सरंपचांपासून तर आमदारांपर्यंत पक्षाच्या सर्वच नेत्यांना आपलं एका महिन्याचं वेतन प्रग्रस्तांसाठी देण्याचं आवाहन केलं आहे

अनिल बोंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली महामंडळाच्या कामकाजाबद्दल काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते ही समिती महामंडळाच्या विकासासाठी सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करेल याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देशही डॉ बोंडे यांनी यावेळी दिले

आज संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी तसंच द्रदर्शनाच्या सर्व वाहिन्यांवरून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचं थेट प्रसारण करण्यात येईल त्यानंतर रात्री आठ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधून अनुवाद प्रसारित करण्यात येणार आहे

औरंगाबाद इथं मराठवाडा दैनिकाचे संपादक स्वातंत्र्य सेनानी अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या अनंत भालेरावः काळ आणि कर्तृत्व या चरित्राचं प्रकाशन बंग यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आज संपूर्ण जगासमोर अनेक विराट आव्हानं असतांना त्याला प्रतिसाद मिळत नसल्यामुळं अनेक सभ्यता लोप पावत असल्याचं सांगून नवं नेतृत्व तयार होताना दिसत नसल्याचं ते म्हणाले भालेराव यांच्यावरच्या या पुस्तकातून प्रतिसादाची अणि नवे नायक निर्माण होण्याची प्रेरणा मिळो अशी अपेक्षा बंग यांनी यावेळी व्यक्त केली लेखकीय मनोगत व्यक्त करतांना नरेंद्र चपळगावकर यांनी अनंतरावांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला

काल परळी ताल्क्यातल्या नागापूर इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात यापूर्वी तीन वेळा वाढ देण्यात आली आहे आशा सेविकांना देखील अशीच मानधन वाढ दिली जावी यासाठी त्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं

काल ही रक्कम मुंबईत जमा करण्यात आली

काल पालिकेच्या आरोग्य विभागाचं एक पथक औषधींसह या दोन्ही जिल्ह्यांकडे रवाना करण्यात आलं नांदेड शहरातही या दोन जिल्ह्यांच्या मदतीसाठी मदत फेरी काढण्यात आली सर्वपक्षीय नेते या मदत फेरीत सहभागी झाले होते फेरीत जमा झालेली मदत जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली

नागरीकांनी शांतता ठेऊन आपली दुकानं चालू ठेवावीत आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं दंगलीतल्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही आरोपीनं फरार राहून कायदा सुव्यवस्था व्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास पोलिस त्याना सोडणार नाहीत असा इशारा पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांनी यावेळी दिला

शिवशंकर यांच्या हस्ते झालं

या स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले आहेत

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत या बाटल्यांचा ट्रक काल खवाना करण्यात आला लातूर जिल्हा वकील मंडळानंही पाणी बाटल्यांचे एक हजार खोके कोल्हापूर सांगली मिरज इथल्या पुरग्रस्तांना मदत म्हणून पाठवले आहेत

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता बसस्थानक परिसरात या नियोजित इमारतीचं भूमीपूजन होणार आहे

आंदोलक विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन सादर केलं भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या